पाणीप्रवठा स्वच्छता दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकानं राज्यभरात सुरू राहतील मात्र तातडीची गरज नसलेली कपडा दागिने आदी दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन टोपे यांनी केलं मुंबईत नागरिकांनी शहर बस आणि उपनगरी रेल्वेगाड्यांतली गर्दी कमी केली नाही तर या सेवा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही टोपे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत राज्यात विशेष काळजी घेणं गरजेचं झालं आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे परदेशातून येणाऱ्या कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या साठ वर्षाखालच्या प्रवाशांच्या हातांवर शिक्के उठवून त्यांना घरीच विलग राहण्याचे आदेश देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या परदेशातून येणाऱ्या आणि करोनाची लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची तसंच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना साठी चाचणी करण्यात येत असून अशा आठशे नमून्यांपैकी बेचाळीस नमून्यांमध्ये ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यातल्या सात प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्याची सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली सध्या राज्यात फक्त तीन ठिकाणी मंबई पृणे आणि नागपूर इथे अशी स्विधा असणाऱ्या प्रयोगशाळा आहेत येत्या सुमारे पाच दिवसात केईएम रुग्णालय जेजे रुग्णालय आणि हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये ही स्विधा निर्माण केली जाईल असं टोपे यांनी सांगितलं राज्याच्या इतर भागांतही अशा प्रयोगशाळा निर्माण करणार असल्याचं टोपे म्हणाले कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रादर्भाव लक्षात प्णे मूंबई नागपूरच्या धर्तीवर मराठवाड़यात राष्ट्रीय विषाण परीक्षण प्रयोगशाळा त्वरीत सुरू करावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही राज्यातल्या बंद ठेवण्यात आलेल्या शाळांमधल्या मुलांना माध्यान्ह भोजन मिळणंही बंद झाल्याची दखल घेत या मूलांना हे जेवण कसं पूरवणार असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलं आहे

यवतमाळ जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील विलगीकरण कक्षात आतापर्यंत सहा जणांना दाखल केलं आहे

केंद्र शासनानं कांदा निर्यात बंदी उठवल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे भाव वधारतील अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र काल भाव दोनशे ते अधीचशे रुपयांनी घसरले नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत लासलगाव आणि इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत क्मार यांनी दिली आहे या बँकेच्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर होण्याचं समन्स बजावलं आहे या आयोगाचे वकील आशिष सातप्ते यांनी आज पृण्यात ही माहिती दिली येत्या चार एप्रिलला पवार यांना मुंबईत या आयोगासमोर हजर व्हायचं आहे

सोलापूर जिल्ह्यात केगाव इथले सप्रसिदध कस्तीगीर मधूकर भीमराव इगवे यांचं हदविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते कुस्तीगीर होते मध्कर पैलवान यांनी केगाव सोलापूर जिल्यातून अनेक क्स्तीगीर घ वले न्यायमूर्ती बी

धर्माधिकारी हे मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या कालेजियमनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती